मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाच्या म्ख्यालयात वार्ताहर परिषदेसाठी येणा या सीतारामन यांना बँकेच्या खातेदारांनी अडवलं त्यावेळी त्या बोलत होत्या बँकेचं कामकाज लवकरात लवकर सुरु व्हावं यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरांशी चर्चा करण्याचं आश्वासनही त्यांनी खातेदारांना दिलं आर्थिक सेवा खाते तसंच आर्थिक ग्न्हे खात्याच्या सचिवांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्यूटी गर्व्हनरांसोबत बैठक होणार असून अशा अनेक सहकारी बँकांच्या कार्यपदघतीतल्या उणीवांवर लक्ष ठेवलं जाणार आहे असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं आर्थिक गतीरोधातून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार प्रत्येक व्यवसाय क्षेत्रासाठी विशेष उपाययोजना करत असल्याची ग्वाही सीतारामण यांनी यावेळी दिली भारताच्या सकल घरग्ती उत्पादनानं गेल्या सहा वर्षामधला नीचांक गाठला असून रिझर्व्ह बँकेनं येत्या आर्थिक वर्षात त्याचा दर सहा पूर्णाक एक दशांश टक्के इतका कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे यासाठी सरकारनं कॉर्पोरेट करांमधे कपात निर्यातीत सुधारणा सुलभ पतप्रवठा इत्यादी अनेक उपाययोजना केल्या आहेत असं त्या म्हणाल्या

त्यावेळी ते बोलत होते सियाचीनसारख्या द्दर्गम भागात प्रतिकल परिस्थितीत देशाच्या सीमांचं सैन्य संरक्षण करत असताना त्यांना सर्व सहित्य प्रवण्याचं काम लष्कराचं हवाई विभाग करतो त्याच बरोबर लष्कराच्या पवन किंवा ऑपरेशन विजय या मोहिमांमधेही लष्करी हवाई विभागानं उत्तम कामगिरी बजावली आहे असं ते म्हणाले राज्यसरकारनं समाजातल्या कमक्वत घटकांसाठी काम करुन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवल्याचं प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं झालेल्या प्रचारसभेत केलं

नाशिकसह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक संपताच आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यात सटाणा इथं दिली विधानसभा निवडण्कीच्या प्रचारासाठी आज त्यांची सटाणा आणि चांदवड इथं सभा झाली

यावेळी कॉग्रेसचे नगरसेवक माजी जिल्हापरिषद सदस्य पोपट अहिरे यांनी भाजपात प्रवेश केला सांगली कोल्हापूरच्या प्राचं पाणी सोलापूर मंगळवेढ्यासारख्या द्ष्काळी भागात वळवण्यात येणार असून त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न स्रु आहेत असं म्ख्यमंत्र्यांनी मंगळवेढ्यात सांगितलं यूतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सोलापूर दौऱ्यावर आले होते

विरोधात लढण्यास कोणीच तयार नसल्यामुळे राज्यात पून्हा आमचंच सरकार येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले माळशिरस तालुक्याचे उमेदवार राम सातप्ते यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रातील निधीतून उड्डाणपूलाची चांगली कामं केली मात्र विदर्भासह राज्यात रस्त्यांच्या दयनीय अवस्थेस मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची निष्क्रियता जबाबदार आहे असा प्रहार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत केला राज्याचा विकास दर खालावला असून सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी झाल्याची टीका शरद पवार यांनी केली माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी इतिहासच रचला नाही तर भूगोल तयार केला त्यांनी कधीही सैन्याचा वापर राजकारणासाठी केला नाही मात्र हल्ली प्लवामा आणि उरी या ठिकाणी सैन्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे असा वापर करणे म्हणजे भारतीय सैन्यावर अविश्वास दाखविल्यासारखे होईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले

सिंधुदर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं आज झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते निष्क्रिय पालकमंत्री दीपक केसरकर याना रोखण्यासाठीच सावंतवाडी मतदारसंघात राजन तेली यांना सहकार्य करत आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं अक्कलकोट विधानसभेची लढाई ही सामान्य कार्यकर्त्यां विरुध्द बाह्बलीची आहे सामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी जनतेची आहे असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं ते आज अक्कलकोट इथं विधानसभा मतदारसंघात महायुतीच्यावतीनं भाजपाचे अधिकृत उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत होते

आकाशवाणीच्या वृत सेवा विभागानं आज मराठी संकेतस्थळाचा शभारंभ केला

या वेबसाईटच्या तसंच मोबाईल अप्रच्या माध्यमातून अधिकाधिक श्रोते आकाशवाणीशी जोडले जातील असं आकाशवाणी वृतसेवा विभागाच्या महासंचालिका इरा जोशी यांनी म्हटलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत

देशातील कॉग्रेस नेते घाबरलेले आहेत मुस्लिम घाबरलेला नाही अस सांगुन जे भारतीय मुस्लिम आहेत त्यांनी एन आर सीला घाबरण्याचे कारण नसल्याचं ते म्हणाले

बीडमधले शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मूंडे यांनी तीन जाहीर सभा घेतल्या असून या सभेतून पंकजा मुंडे यांनी महाय्तीलाच मतदान करा अस आवाहन केलं आहे तर द्सरीकडे प्तण्या संदिप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे